एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येनं रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे राज्य सरकारनं या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत ऑक्सिजनच्या टाकीत द्रवरूप ऑक्सिजन भरताना नोझल तुटल्याने ही वायू गळती झाली

राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या दुर्घटनेबाबत उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली आहे कोरोना संकटामुळे आपण आधीच दुष्टचक्रात सापडलो असताना आता ही दुर्घटना म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रावर आघात आहे नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे अशा शब्दांत ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत

महाराष्ट्र उत्तर प्रदेश कर्नाटक छत्तीसगड आणि केरळ या राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा जास्त आहे त्या अनुषंगानं आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारं एकत्रितपणे काम करत आहेत असं भूषण म्हणाले

जैव तंत्रज्ञान विभागाच्या सहाय्यानं बायोलॉजीकल ई कंपनी तयार करत असलेल्या आणखी एका स्वदेशी लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या वैद्यकीय चाचण्या झाल्या आहेत आणि येत्या ऑगस्ट पर्यंत ही लस उपलब्ध होईल असं नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी यावेळी सांगितलं

कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्यापासूनची ही देशातली उच्चांकी दैनंदिन रुग्ण वाढ आहे

एका दिवसातील मृत्यूंची ही सर्वाधिक संख्या आहे

कोवॅक्सिन कोरोना विषाणूच्या उत्परिवर्तनानंतर तयार झालेल्या विषाणूवरही कोवॅक्सिन लस परिणामकारी आहे असं भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था अर्थात आयसीएमआर च्या अभ्यासात आढळून आलं आहे कोरोना विषाणूचा युके आणि ब्राझील प्रकार निष्प्रभ करण्याची कोवॅक्सिनची क्षमता आयसीएमआर आणि राष्ट्रीय विषाणू संस्था अर्थात एनआयव्ही नं प्रयोगाद्वारे सिद्ध केली आहे कोवॅक्सिन अहवाल भारत बायोटेक आणि आयसीएमआर नं कोवॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचा अहवाल आज जाहीर केला कोविडच्या गंभीर प्रकारात कोवॅक्सिन शंभर टक्के प्रभावी ठरल्याचं या अहवालात म्हटलं आहे कोविशिल्ड दर सिरम इन्स्टीट्यूटनं आज राज्य सरकारं आणि खाजगी रुग्णालयांसाठीचे कोविशिल्ड लसीचे दर जाहीर केले राज्य सरकारांना प्रति मात्रा चारशे रुपये तर खाजगी रुग्णालयांना प्रति मात्रा सहाशे रुपये दरानं ही लस विकण्यात येणार असल्याचं सिरमतर्फे सांगण्यात आलं देशातला लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं नव्यानं निर्देश दिल्यानंतर कोविशिल्डच्या उत्पादकांनी लसीच्या दराबाबतची घोषणा केली

या नव्या निर्देशांमुळे लसीचं उत्पादन वाढण्याला मदत होईल तसंच राज्य सरकारं खाजगी रुग्णालयं आणि लसीकरण केंद्रांना ती खरेदी करणंही सोपं होईल असं सिरमनं माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे

ऑक्सीजन आयात देशातली कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी केंद्र सरकार सर्व प्रकारे प्रयत्न करत आहे

ही कंपनी केंद्रिय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारित काम करते

राज्यातली कोविड रुग्णांची वाढती संख्या आणि ऑक्सीजनचा तुटवडा यामुळे भिलईतून तातडीनं ऑक्सीजन आणण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता पोखरियाल कोविड केंद्रिय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना कोरोना संसर्ग झाला आहे आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घेत असून गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी सतर्क रहावं आणि कोरोना चाचणी करुन घ्यावी असं निशंक यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे कोविड नियम कोरोना संसर्गाच्या वाढत्या संख्येमुळे लोकांच्या मनात अनेक शंका निर्माण होत आहेत तसंच भीतीचं वातावरण तयार होऊ लागलंय पण घाबरुन जाण्याचं कारण नाही उपचारांनी कोविड रुग्ण बरे होतात असा विश्वास एम्सचे संचालक डॉ रणदीप ग्लेरिया यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातल्या विविध तज्ज्ञांनी एका मुलाखतीदरम्यान व्यक्त केला आहे ऐकूया अधिक माहिती गृह विलगीकरणात अथवा रुग्णालयात विलगीकरणात असलेल्या बहुतांश रुग्णांना विशिष्ट उपचारांची गरज नसते पण ते मानसिक दृष्ट्या खचलेले असतात

बऱ्याच रुग्णांना सामान्य सर्दी खोकला घशाला सूज अशी लक्षणे आढळतात

कोविडच्या थोड्याच रुग्णांना रेमडेसिवीरची आवश्यकता असते रेमडेसीवीर ही काही कोविड उपचारांवरची जादूची कांडी नाही

मेदांताचे अध्यक्ष डॉक्टर नरेश त्रेहान म्हणाले रेमडेसीवीरमुळे केवळ विषाणूचा प्रभाव कमी होतो कोविडच्या फारच थोड्या रुग्णांना रुग्णालयात उपचार घेण्याची आवश्यकता असते रुग्णालयातील खाटा न्याय्य पद्धतीने वापरल्या जाव्यात अशी अपेक्षा डॉ

नारायण हेल्थचे अध्यक्ष डॉ देवी शेट्टी यांनीही आपले विचार मांडले अंगदुखी सर्दी खोकला अपचन उलट्या यासारखी लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी कोविड चाचणी करुन घ्यावी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे असं डॉ शेड्टी यांनी सांगितलं कोरोना संसर्ग झाला म्हणून घाबरुन जाऊ नये असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे वेळेत उपचार घेतल्यास आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागल्यास कोविड बरा होतो असं डॉ

आकाशवाणी बातम्यांसाठी दिवाकर यांच्यासह अमृता प्रकाश पुणे

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परिषदेचं निमंत्रण दिलं आहे जागतिक स्तरावरचे चाळीस नेते यात सहभागी होणार आहेत

तृणधान्यं सोया मिल मसाले साखर कपास भाज्या प्रक्रिया केलेल्या भाज्या आणि मद्यार्क यांच्या निर्यातीतही लक्षणीय वाढ झाली आहे कोविड साथीच्या काळातही अन्न पुरवठा साखळीवर परिणाम होणार नाही याची काळजी घेत भारतानं निर्यात सुरू ठेवली होती

पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठीचं मतदान उद्या होणार आहे

मतदान प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं पार पडावी यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बरोबरच व्ही व्ही पॅटचा वापर केला जाणार आहे

रामनवमी श्रीरामनवमीचा सण आज संपूर्ण देशभरात सध्या पद्धतीनं साजरा करण्यात आला कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणची मंदिरं भाविकांसाठी बंद आहेत मात्र मंदिरांमध्ये कमी अत्यंत मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीनं श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला मात्र नागरिकांनी घराघरांत उत्साहात रामनवमी साजरी केली या उत्सवानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत फ्लॉइड न्याय अमेरिकेत गेल्या वर्षी झालेल्या जॉर्ज फ्लॉइड याच्या हत्ये प्रकरणी माजी पोलिस अधिकारी डेरेक चाउविन याला शिक्षा सुनावण्यात आली आहे जॉर्जच्या हत्येनंतर अमेरिकेत वंशवाद आणि पोलिसांचं क्रौर्य याविरोधात बरीच आंदोलनं झाली होती या प्रकरणातील न्यायालयीन निकाल अमेरिकेच्या इतिहासातला मैलाचा दगड मानला जात आहे अमेरिकेतील न्यायव्यवस्थेच्या भविष्याच्या दृष्टीनं हा निकाल महत्त्वाचा टप्पा ठरेल अशी प्रतिक्रिया अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी व्यक्त केली आहे आयपीएल आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने खेळले गेले

नमस्कार